विशेष मित्रत्वाच्या नात्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला उपस्थित होते दहशतवादाच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्पही समर्थपणे भारताबरोबर उभे आहेत असं मोदी यांनी सांगितलं

विविधतेत एकता ही भारताची आणि भारतीय लोकशाहीची ताकद आहे शतकानुशतके भारत एक सहिष्णु समाज राहिलेला आहे असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भारत आणि अमेरिका या उभय देशांसाठी सीमा सुरक्षा महत्वाची आहे असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना दोन्ही देशांमधले संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला येत्या नोव्हेंबर महिन्यात भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही सैन्य दलांच्या पहिल्याच संयुक्त युद्ध सरावाची घोषणा ट्रम्प यांनी यावेळी केली

ह्युस्टन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टूम्प यांनी एकाच व्यासपीठावरून केलेल्या भाषणाची भारत केंद्रि धोरण समूहानं तसंच अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे उभय देशांमधल्या संबंधासाठी हा विजयोत्सवाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया अमेरिका भारत धोरणात्मक सहकार्यं मंचाचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी दिली आहे

सर्वोच्च न्यायालयातल्या चार नव्या न्यायाधीशांनी आज शपथग्रहण केलं न्यायमूर्ती कृष्णा म्रारी एस रवींद्र भट व्ही राम स्ब्रमनियन आणि हृषीकेश रॉय या न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

नवी दिल्लीतल्या मानसिंह रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या जनगणना भवनची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली

ही जनगणना करताना मोबाईल ऍप्सचा वापर केला जाणार आहे आणि त्यानंतर सरकार पहिल्यांदाच राष्ट्रीय जनगणना नोंदणी तयार करणार आहे अशी माहिती शाह यांनी यावेळी दिली काश्मीर खो यातल्या नागरिकांनी आता भविष्याविषयी चांगल्या आशा बाळगून समाजजीवन रुळावर आणावं असं भावनिक आवाहन भाजपाचे राज्य प्रवक्ते निवृत्त ब्रिगेडीयर जनरल अनिल गुप्ता यांनी केलं आहे

छत्तीसगड उत्तरप्रदेश केरळ आणि त्रिपुरा इथं प्रत्येकी एका जागेसाठी विधानसभा पोटनिवडणूक होत आहे

हामीपूरचे निर्वाचित आमदार भाजपाचे अशोक कुमार सिंग चंदेल यांना हत्या प्रकरणी न्यायालयाने अपात्र ठरवल्याने इथे पोटनिवडणूक होत आहे तर दंतेवाडा आणि पाला इथल्या आमदारांच्या मृत्यूमुळे या जागी पोटनिवडणूक होत आहे हरयाणात नव्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे हरयाणाचे मुख्य निवढणूक आयुक्त इंदरजीत यांनी काल ही माहिती दिली उद्योगांद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कर सुधारणांचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं

या सुधारणांसाठी राज्याच्या वतीनं त्यांनी प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले

रोजगार वाढेल तसंच पुनर्गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले

सरकारी बँकांचं विलिनीकरण संशोधनाला प्रोत्साहन तसंच गृहविषयक सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला व्यक्तिगत फायद्यासाठी अर्थमंत्रीपदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाचा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आज न्यायालयासमोर इन्कार केला

एन एक्स मिडिया भ्रष्ट्राचार प्रकरणी गेल्या तीन आठवड्यांपासून तिहार तुरुंगात असलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी भेट घेतली चिदंबरम यांचे पुत्र खासदार कांर्ती चिदंबरम हे ही यावेळी उपस्थित होते काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असेल तर आपणही या आरोपांना ठामपणे आणि धैर्याने सामोरे जाऊ असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन सेवा क्षेत्रातली प्रसिद्ध कंपनी थॉमस कूक बंद होण्याच्या मार्गावर आहे कंपनी वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थॉमस कुकनं केलेलं प्रयत्न अपयशी ठरले थॉमस कूक तात्काळ प्रभावानं आपला कारभार बंद करणार असल्याची माहिती ब्रिटनच्या नागरी हवाई वाहतूक प्रशासनानं दिली आहे

या टी ट्वेंटी मालिकेतला धरमशाला इथला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता तर दुसरा सामना भारतानं जिंकला होता माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्यांनी मुंबईचं नगरपाल पदही भूषवलं होतं